याबाबत आश्वासनाचं लेखी पत्र मिळाल्याशिवायपुढचा निर्णय होणार नाही असं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी सांगितलं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावलीहोती ती झाल्यानंतर सरनाईक प्रसारमाध्यमांशी बोलत होते दरम्यान आपण सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पाहणार असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेसप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली राज्यात सत्ता स्थापन करण्यासंबधी शिवसेनेनं आमच्याकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि आम्हीही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव ठेवला नाही असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं मन की बात पंतप्रधाननरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवादसाधणार आहेत

पावसानं थोडी उघडीप दिल्यानं नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले मात्र बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीमुळं शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं सलग आलेल्या सुट्टयांमुळं गावाला जाण्यासाठी एस टी स्थानकांच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती राज्य परिवहन महामंडळानं पुण्याहून राज्यातल्या अनेक भागात जाण्यासाठी जादा गाड्यांची सोयकेलेली आहे लक्ष्मीपूजन उद्या सायकाळी लक्ष्मीपूजन असल्याने आज सकाळच्या पावसातही ऊस पूजा साहित्य लक्ष्मी म्हणजे केरसुणी विकत घेण्यासाठी नागरिक मुख्य बाजारपेठेत येत होते त्यामुळे महात्मा फुले मंडई तुळशीबाग परिसर नागरिकांनी फुलून गेला होता विशेषतः विड्याची पाने लक्ष्मी अर्थात केरसुणी साळीच्या लाह्या बत्तासे लक्ष्मीच्या सोन्या चांदी सहीत मातीच्यामूर्ती खरेदी करण्याकडे ही नागरिकांचा कल पाहायला मिळाला बोहरी आळीमध्ये मुहुर्ताच्या वह्या अर्थात रोजकिर्द खतावण्या खरेदीसाठीची लगबग पाहायला मिळाली लक्ष्मीपूजनाकरता पुणे जिल्ह्यातून उसाची आवक वाढली आहे या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो असे मानतात त्यामुळे घर दुकाने स्वच्छ करून आकर्षक सजावटीसाठी सजावट साहित्याची खरेदी नागरिक करत होते उद्यापासून अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या मैफिली रंगणार आहेत त्याच्या आयोजनात विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व्यस्त असल्याचे दिसत आहे सत्कार पुण्यातील शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि जिजाऊ ग्रंथालया यांच्या वतीनं आज महापालिकेच्या सव्वाशे सफाई कर्मचाऱ्यांचा भाऊबीज आणि दिवाळीनिमित्त सत्कार करण्यात आला गेल्या सात वर्षापासून प्रतिष्ठान तर्फे हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वरमोळक यांनी दिली स्वच्छतेबाबत पुणे शहराला देशातअव्वल करण्यासाठी सफाई कर्मचा यांचे योगदान मोलाचे ठरणार असल्याचं मोळक यांनीयावेळी बोलताना सांगितलं वसंत मोरे पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावरील राजस चौकात झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी आज रस्त्यावर बसून आंदोलन केलं रस्त्यावर अनेक खड्डेपडले असून यामुळे नागरिकांचा अपघात होत आहे या घटनेकडे दोन महिन्यापासून प्रशासनाचं लक्ष वेधत होतो मात्र तरीही कार्यवाही न झाल्यानं आंदोलन केलं असं मोरेयांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आंदोलनानंतर काही वेळातच प्रशासनानं रस्तादुरुस्तीचं काम हाती घेऊन ते पूर्ण केलं असं मोरे यांनी सांगितलं

तसंच सांस्कृतिककार्यक्रम देखील होणार आहेत प्रदर्शना आणि कार्यक्रम जनतेसाठी खुले राहणार आहेत या वेळी होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याविषयी माहिती कारखान्याच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे हवामानआयएमडीविजय अरबीसमुद्रावर तयार झालेल्या क्यार या चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढेओमानच्या दिशेने सरकू लागले आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीजेला पूणे आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील तसेच पावसाच्या क्वचित हलक्या सरी येतील पुणे वेधशाळेचे हवामानविभागप्रमुख डॉ

दरम्यान शहर आणि परिसरात आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या

उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार शहरात ढगाळ हवामान राहणार असून हलक्या पावसाचीशक्यता आहे

नमस्कार